अखिल भारतीय फ्टबॉल महासंघाचे अध्यक्ष प्रफ्ल्ल पटेल ठरले फिफाचे कार्यकारी सदस्य होणारे पहिले भारतीय केंद्रातल्या मोदी सरकारच्या राजवटीत शेतकरी उद्ध्वस्त झाल्याची टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केली आहे ते आज प्ण्यात प्रचार सभेत बोलत होते देशात कृषीक्षेत्राची स्थिती गंभीर असून सताधारी पक्षाचे नेते शेतक यांबददल बेताल वक्तव्य करत आहेत याचाच अर्थ सताधा यांना सामान्य नागरिकांच्या भावनांची कदर नाही असं स्पष्ट होतं असंही पवार म्हणाले प्रधानमंत्री भाषणातला बहतांश वेळ काँग्रेसला नावं ठेवण्यात घालवतात गांधी घराण्यावर टीका करतात त्यांनी हे लक्षात घ्यावं की देशात संसदीय लोकशाही यावी यासाठी जवाहलाल नेहरु यांनी ठोस पावलं उचलली होती भाजपा सरकार संरक्षण मुदयांचंही राजकारण करत आहेत जे अतिशय अयोग्य आहे असं ते म्हणाले मूंबईत शिवाजी पार्क इथं महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांचीही प्रचारसभा होत आहे भाजपाचे नेते आणि प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांची आज रात्री नांदेड इथं प्रचारसभा होणार आहे नांदेड इथं भाजपाचे उमेदवार प्रतापराव चिखलीकर यांचा म्काबला काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांच्याबरोबर होत आहे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी सरकारनं गेल्या पाच वर्षात लोककल्याणार्थ राबवलेल्या योजनांमुळे गोरगरीबांच्या जीवनात परिवर्तन घडल्याचा दावा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे अमरावती जिल्ह्यात धामणगाव रेल्वे इथं ते आज प्रचारसभेत बोलत होते वाशिम इथंही आज त्यांची प्रचारसभा झाली

म्हणूनच त्यांना आता अकल्पित स्वप्नासारखी न्याय ही गरिबी हटाव योजना जाहीर करण्याची गरज पडली अशी टीका त्यांनी यावेळी केली बहजन वंचित आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांची आज वाशिम जिल्ह्यातल्या मेडशी इथं प्रचार सभा झाली संविधान वाचवण्यासाठी तर भाजपाला सतेतृन पायउतार करणं आवश्यक आहे असं ते म्हणाले केंद्रातलं सरकार विरोधी मतांचा आदर करत नाही अशी टीका संय्क्त प्रोगामी आघाडीच्या अध्यक्ष सोनिया गांधी यांनी केली आहे त्या आज नवी दिल्लीत एका कार्यक्रमात बोलत होत्या विविधता स्वीकारत नाहीत ते राष्ट्रवादी अशी राष्ट्रवादाची नवी व्याख्या सध्या पोहोचवली जात असल्याचंही त्या म्हणाल्या सध्या देशात पदधतशीरपणे राष्ट्रहिताचा आत्माच चिरडण्याचा डाव रचला जात आहे हे सरकार कायदा सुव्यवस्था कायम राखण्याचं कर्तव्य पार पाडत नसल्याचा आरोपही त्यांनी केला काँग्रेसचं सरकार सतेत आलं तर सर्व आश्वासनं पूर्ण केली जातील त्यांच्या पूर्ततेसाठी व्यवस्था उभारली जाईल अशी ग्वाही त्यांनी यावेळी दिली उमेदवारांविषयी मतदारांना संपूर्ण माहिती मिळावी यासाठी निवडणूक आयोगानं उमेदवारांना त्यांच्यावरील ग्न्ह्यांची माहिती वृतपत्रातून प्रसिद्ध करणं बंधनकारक केलं आहे अमरावती मतदारसंघातले य्तीचे उमेदवार आनंद अडस्ळ आघाडी प्रस्कृत अपक्ष उमेदवार नवनीत राणा बहजन वंचित आघाडीचे ग्णवंत देवपाटे आणि बसपाचे अरुण वानखेडे या प्रम्ख चार उमेदवारांनी अद्याप याची पूर्तता केली नाही

ध्ळे लोकसभा मतदार संघात भारतीय ट्रायबल पार्टीच्या पंढरीनाथ चैत्राम मोरे यांच्या समर्थकांनी उमेदवारी अर्ज भरतेवेळी गर्दी आणि घोषणाबाजी करत आचारसंहितेचं उल्लंघन केलं याप्रकरणी पोलिस कॉन्स्टेबल चंद्रकांत शांताराम पाटील यांच्या तक्रारीवरून उमेदवार पंढरीनाथ चैत्राम मोरे यांच्यासह चाळीस जणांविरूध्द शहर पोलिसात ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे सोलापूर लोकसभा मतदारसंघात आता निवडणूक प्रचाराला चांगलाच वेग आला आहे जिल्ह्यातल्या प्रचार अभियानाविषयी आमच्या वार्ताहरानं अधिक माहिती दिली

महाराष्ट्रात ग्ढीपाडव्यानिमित विविध ठिकाणी नववर्ष स्वागत यात्रा आयोजित करण्यात आल्या आहेत विशाल रांगोळ्या विविध विषयांवरचे चित्ररथ सामाजिक प्रबोधनाचे संदेश हे या यात्रांचं वैशिष्ट्य मुंबईत आज सकाळी गिरगाव दादर बोरिवलीसह अनेक विभागात नागरिकांनी पारंपारिक वेशभूषा करुन तसंच विविध चित्ररथ सजवून लेझीम ढोलपथकांसह रस्त्यांवर विशाल रांगोळया काढून शोभा यात्रा काढल्या राज्यात काही ठिकाणी पहाटे सांस्कृतिक कार्यक्रमांचही आयोजन करण्यात आलं होतं ग्ढीपाडवा आणि मतदान वाढवा हा संदेश देणारी लोकशाहीची ग्ढी आज राज्यभरात चौकाचौकात उभारून जिल्हा प्रशासनानं अनोख्या पदधतीनं गृढी पाडवा साजरा केला ब्लडाणा लात्र अमरावती रत्नागिरी नाशिक जालना आणि परभणीत देखील शोभायात्रांच्या माध्यमातून नववर्षाचं स्वागत करण्यात आलं ऑगस्टा वेस्टलँड हेलिकॉप्टर घोटाळा प्रकरणी तपाससंस्था आरोपपत्राची माहिती प्रसार माध्यमांना देत असल्याच्या आरोपाप्रकरणी दिल्ली न्यायालयानं सक्तवस्ली संचालनालयाला नोटीस बजावली आहे या प्रकरणातला आरोपी क्रिश्चिएन मिशेल यानं यासंदर्भात याचिका दाखल केली आहे द्सरीकडे सक्तवस्ली संचालनालयानं माहितीगळती बाबत चौकशी बसवली आहे तसंच माहिती कशी मिळाली अशी विचारणा संबंधित प्रसारमाध्यमांकडे केली आहे अखिल भारतीय फुटबॉल महासंघाचे अध्यक्ष प्रफुल्ल पटेल फिफाचे कार्यकारी सदस्य होणारे पहिले भारतीय ठरले आहेत

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्यावर आधारित चरित्रपटाला झुकतं माप दिल्याचा आरोप करत सेन्सॉर बोर्डाचे अध्यक्ष प्रसून जोशी यांच्या राजीनाम्याची मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं केली आहे

ग्जरात राजकोट इथुन जळगावकडे टाईल्स घेव्न जाणारा भरधाव ट्रक रस्त्यावरील खडुडे च्कवतांना चालकाचं नियंत्रण सुटुन उलटल्यानं चालक जागीच ठार झाला धुळे तालुक्यात नदाळे शिवारात सुरत नागपुर महामार्गावर हा अपघात झाला या अपघातात ट्रकसह लाखो रुपयांच्या मालाचं न्कसान झालं

आज राज्यात मराठवाडा दक्षिणमध्य महाराष्ट्र आणि विदर्भातल्या त्रळक ठिकाणी मेघ गर्जनेसह पाऊस आला तर इरतत्र तापमान कोरडं होतं उतर कोकण उतर मध्य महाराष्ट्रात तापमान सरासरीपेक्षा जास्त होतं